यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड मतदार संघातून संतोष कोल्हे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड मतदार संघातून डॉ मधुसूदन केंद्रे बीड जिल्ह्यातल्या आष्टी मतदार संघातून बाळासाहेब आजबे नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदार संघातून पंकज भूजबळ जळगाव शहर मतदार संघातून अभिषेक पाटील तर गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी मतदार संघातून धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी देण्यात आली आहे अहेरी मतदार संघातून काँग्रेस पक्षानेही दीपक आत्राम यांना उमेदवारी दिलेली आहे

दीपक हे कुख्यात गुंड छोटा राजनचे भाऊ आहेत भारिप आठवले गटाला महायुतीच्या जागावाटपात सहा जागा मिळाल्या आहेत दीपक निकाळजे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या पूर्वी मुंबईतल्या चेंबूर मतदार संघातून भारिप कडून निवडणूक लढवली आहे

भाजपनं आपल्या दुसऱ्या यादीत केज मतदारसंघातून नमिता मुंदडा लातूर शहर शैलेश लाहोटी तर उदगीर विधानसभा मतदारसंघातून अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसनंच्या द्सऱ्या यादीत औरंगाबाद पश्चिम मधून रमेश गायकवाड सिल्लोड प्रभाकर पालोदकर तर परभणी मधून रविराज अशोकराव देशमुख यांना उमेदवारी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नांदेड जिल्ह्यातल्या किनवट मतदारसंघातून प्रदीप नाईक जिंतूर विजय भांबळे घनसावंगी राजेश टोपे गेवराई विजयसिंह पंडित माजलगाव प्रकाश सोळंके बीड संदीप क्षीरसागर केज प्रथ्वीराज साठे तर परळीतून धनंजय मुंडे यांना उमेदवारी दिली आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपते आहे या पार्श्वभूमीवर आज अनेक उमेदवार विविध मतदार संघातून अर्ज भरण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यातल्या परळी मतदार संघातून धनंजय मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महाआघाडीच्या वतीने चार उमेदवारी अर्ज दाखल केले आपण कोणालाही पराभूत करण्यासाठी नव्हे तर गेल्या पाच वर्षात परळीचा ख्रंटलेला विकास पुन्हा नव्याने सूरू व्हावा यासाठी लढत असल्याचं मुंडे यांनी सांगितलं

जागावाटपात ही जागा शिवसेनेला सुटली आहे शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज मुंबईतल्या वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत वरळी इथं शक्तिप्रदर्शन करून ते निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले

एका विद्यार्थ्याचा एका महाविद्यालयातला अकरावी प्रवेश रद्द करून दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात माळी याने लाच मागितली होती त्या विद्यार्थ्यानं दिलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली

वोरा यांनी कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती असताना मोफत अंत्यसंस्कार ही संकल्पना देशात प्रथम अंमलात आणली वोरा यांचे अंत्यसंस्कारही याच संकल्पनेतून झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे